ते आज मुंबईत पत्रकार दिवाळी संमेलनात बोलत होते केंद्रीय मंत्री मनेका गांधीनी यासदंभात प्रतिक्रिया दिली आहे मात्र अवनीला मारण्याचा निर्णय वन विभागाचा होता मारण्याची प्रक्रिया चुकीची असल्याची तक्रार आहे असं सांगत त्याबाबत चौकशी करु अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली राज्यातल्या दुष्काळावर तातडीने मदत सुरु केली असून शेतक यांना लवकरच नुकसान भरपाई मिळू लागेल असंही ते म्हणाले दूरदर्शनच्या सहयाद्री वाहिनीतर्फे देण्यात येणा या कृषी सन्मान पुरस्कार विजेत्यांना आज राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्याहस्ते लॅपटॉप वितरीत करण्यात आले राज्यातल्या दुष्काळ प्रभावित भागासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलं शेतीमधे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतक यांच्या हिताचा ठरेल असं ते म्हणाले सर्वांना त्यांनी धनत्रयोदशीनिमित्त शुभेच्छा दिल्या राज्यपालांच्या पत्नी विनोदा राव अभिनेत्री रोहिणी हट्टांडी तसंच द्रदर्शन अतिरिक्त महाव्यवस्थापक एम एस थॉमस कार्यक्रमाला उपस्थित होते शेती बरोबरच शेती आधारित व्यवसायांमधे उत्तम कामगिरी करणा या प्रगतीशील शेतक यांना हा पुरस्कार देण्यात आला लोअर दुधना धरणातून पिकांसाठी पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथे सकाळी रास्तारोको आंदोलन करण्यात आले यावेळी दोनतास वाहतूक ठप्प झाली होती तहसीलदारांना शिष्ठमंडळाच्यावतीने निवेदन देण्यात आले रास्तारोको आंदोलनामुळे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता

दिवाळीमुळे या बाजार समित्या बंद ठेवण्यात येणार आहे

आथिर्क मंदी यंत्रमाग धारकांच्या समस्या आणि दिवाळी या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत कार्यक्रमाला चागला प्रतिसाद मिळत असून त्याचे परिणाम दिसू लागले आहेत

मात्र प्रत्यक्षस्थळ पाहणीनंतर सुधागडमाणगाव आणि श्रीवर्धन या तालुक्यांना वगळण्यात आले आहे त्यामुळे दृष्काळी भागांना मिळणाऱ्या कोणत्याच सवलती आता या तालुक्यांना मिळणार नाहीत शेतकऱ्यांनी या तालुक्यांचा पुन्हा दृष्काळी तालुक्यात समावेश करावा अशी मागणी केली आहे दरम्यान शनिवारच्या अवकाळी पावसाने जिल्हयातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे रायगड जिल्हयात एक लाख आठ हजार हेक्टरवर भात लावणी झालेली आहे

या अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांना योग्य वीज पुरवठा शेती अवजार पुरवठयासह मृदा आरोग्य पत्रिकेच वितरण करण्यात येत आहे

या स्पर्धेत महाराष्ट्रासह राजस्थान गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यातील विद्यापीठांचे संघ सहभागी होणार आहेत

या दिवसाचं औचित्य साधून आज मुंबईत चर्वगेट रेल्वे स्थानक परिसरात एक विशेष प्रदर्शन भरवण्यात आलं आहे